सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा आणि सुरक्षित अंतर राखा

आरक्षणासाठी आवश्यकअपवादात्मक परिस्थिती सिद्ध करण्यात राज्य सरकारला अपयश

न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील नागेश्वर राव एस अब्दूल नाझीऱ हेमंत गूप्पा आणि रवींद्र भट यांच्या घटनापीठानं हा निर्णय दिला

त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होते या आरक्षणाबाबत गायकवाड आयोगानं किंवा उच्च न्यायालयानंही कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नमूद केलेली नाहीअसंही न्यायालयानं स्पष्ट केलं मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असा दर्जा देता येणार नाही असं करुन त्यांचा समावेश मागास समाजांमध्येही करता येणार नाहीअसंही सर्वोच्च न्यायालयान त्यांच्या निकालात म्हटलं आहे

त्यामुळे मराठा आरक्षणाची मागणी करणारी याचिका आम्ही निकाली काढत आहोतअसं न्यायमूर्ती भूषण यांनी स्पष्ट केलं

केंद्र आणि राज्य दोघांनाही हे अधिकार सल्याचं मत न्यायमूर्ती भूषण आणि नझीर यांनी व्यक्त केलं तर अधिकार फक्त केंद्राचा असून राज्य केवळ शिफारस करू शकतात असं मत न्यायमुर्ती रावगुप्ता आणि भट यांनी व्यक्त केलं घटनापीठानं मंडल आयोग किंवा इंदिरा साहनी खटल्यातील निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज वाटत नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे

याच निर्णयावर बोट ठेवत राज्यानं दिलेल्या मराठा आरक्षणाच्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देण्यात आलं होतं

आंदोलन मराठा समाजाचं आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पडसाद राज्यभर उमटले असून काल ठिकठीकाणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि लढा पुन्हा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला सोलाप्रात कार्यकर्त्यानी एकत्र येत शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली पंढरप्र इथं कार्यकर्त्यानी सामूहिक मुंडन करत सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त केला नाशिकमध्ये पंचवटी कारजा इथ स्थानिक नेत्यानी आरक्षणाचा लढा पुन्हा तीव्र करण्याची शपथ घेतली सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाची बाजू मांडण्यास राज्य सरकार कमी पडलं आहे राज्य सरकारनं मराठा समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा गंगाखेडचे आमदार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी काल परभणी इथं दिला भंडाराजालनासांगली इथंही आंदोलन करण्यात आलं मराठा आरक्षण आता मराठा आरक्षणाबाबत तातडीचा निर्णय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनीच घ्यावाअसं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचे स्वागत करता येणार नाही पण यानिमित्तानं कुणी राज्यातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करु नये जनतेनही उगाच डोकी भडकवून घेवू नये मराठा आरक्षणाबाबत कायद्याची लढाई विजय मिळेपर्यंत सुरुच राहील असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे तरमराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अनपेक्षितअनाकलनीय आणि निराश करणारा असल्याच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सखोल अभ्यास करून राज्य सरकार प्रढची भूमिका निश्चित करेल सर्वोच्च न्यायालयानं मराठा बांधवांना जे नाकारलत्याची भरपाई राज्य सरकार सर्वतोपरीनं करून देईलअसंही पवार यांनी म्हटलं आहे महाविकास आघाडीच्या सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षाम्ळे आणि समन्वयाच्या अभावाम्ळे मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात योग्य प्रकारे माहिती मांडली गेली नाही त्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्याचा निराशाजनक निर्णय पाहायला मिळत आहे सरकारला हे आरक्षण टिकवता आलं नाहीअशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागप्रात बातमीदारांशी बोलतांना व्यक्त केली या निर्णयनांतर राज्य शासनानं सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील तज्ज्ञ विधीज्ञाची एक समिती तयार करून मराठा आरक्षणासंदर्भातील या निर्णयाची न्यायिक रणनिती ठरवून सर्वपक्षीय बैठकीसमोर मांडावीअशी आमची राज्यसरकारकडं मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं आघाडी सरकारमुळे मराठा तरूण तरुणींच्या आयुष्यात अंधार निर्माण झाला असून मराठा समाज महाविकास आघाडी सरकारला माफ करणार नाहीअशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली

यामध्ये महाराष्ट्रउत्तर प्रदेशछत्तीसगड गुजरातझारखंड आणि लड्डाखचा समावेश असल्याचं आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अगरवाल यांनी का नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं

काल राज्यात नवबाधीत आणि बरे होणाऱ्या रूग्णांचं प्रमाणही जवळपास एकसारखच दिसून आलं

राज्यात सर्वात जास्त उपचाराखाली असणाऱ्या रुग्णांची संख्या पून्हा एकदा पुण्यात राहिली असून त्याखालोखाल नागपूरमुंबई आणि ठाणे ही शहरे जास्त रुग्णसंख्येची आहेत

ऑक्सिजन कोरोना काळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे कोविड रूग्णांसाठी ऑक्सिजन ही जीवनवाहिनी बनली आहे आणि म्हणूनच ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे यासाठी खासगी रुग्णालयांना सहाय्य करण्याकरिता केंद्रीय सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाअंतर्गत नागपूर इथं क्लस्टर योजना उभी करण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत ऐकूया याबाबतची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट नागप्रच्या सेमीनरी हिल्स इथं विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनच्या पदाधिका यांची आणि संस्थेचे संचालक डॉ

पार्लेवार यांच्यात झालेल्या बैठकीत या ऑक्सिजन प्रकल्पासाठी मध्यवर्ती सुविधा केंद्र स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली

यासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल स्थापन केलं जाणार आहे

या योजनेचा विस्तृत प्रकल्प अहवाल मंत्रालयाकडे सादर केला जाणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्रशांत जाधव पूणे

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही मदत आपत्कालीन वैद्यकीय उपाय योजनांसाठी देत असल्याचं काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं आर बी आय कोरोंना परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन असल्याचंही ते म्हणाले

नागपुरात टिळक पुतळा इथं विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसराज्य भाजपाचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनक्ळे आणि नागपूर भाजपाचे अध्यक्ष प्रवीण दटके यांनी आंदोलन केलं विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी काल बीड इथल्या भाजपा कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन केलं उस्मानाबाद इथं भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या तर धुळ्यात खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली

नाशिक पुणे सिंधुदुर्गरत्नागिरी वाशीम उस्मानाबाद इत्यादी जिल्ह्यांमध्येही भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं दरम्यानतृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी काल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली सहकारी संस्था निर्णय कोविड परिस्थितीमुळे सहकारी संस्थांचे सदस्य मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहू नये म्हणून अधिनियमात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली

सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा झालेल्या नसल्यानं बरेचसे सभासद अक्रियाशील होण्याची शक्यता आहे हे टाळण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे केंद्रीय मंत्रीमंडळ आयडीबीआय बँकेमधून धोरणात्मक निर्गूतवणूक करण्याला आणि व्यवस्थापनावर असलेल्या नियंत्रणाचं हस्तांतरण करण्याला केंद्रीय मंत्रीमंडळानं काल तत्त्वत मंजुरी दिली

मोह्फ़्ले हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीऔंढा सेनगाव तालुक्यातील डोंगरी भागात सध्या मोहफुले संकलन करण्याचे काम जोरात सुरू असूनमोहाचे फळ म्हणजेच मोहटोई वेचण्यासाठी मध्यरात्रीपासूनच महिला मुले तरुण रानोमाळ फिरत आहेत

पूर्वी मोहफुले संकलित करून नंतर विक्री करावी लागे परंतु शासन निर्णयामुळे आता राजरोसपणे विक्री करता येत असल्याने अनेकांना रोजगार मिळणार आहे त्यामुळं ग्रामीण भागातील अनेक शेतकरीमजुरांकडून शासन निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे निधन थोरात ज्येष्ठ तबलावादक पंडित विनायक थोरात यांचं काल पहाटे पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं

संगीत नाटकांमध्ये तबला साथ करणाऱ्या पंडित थोरात यांनी पंडित जितेंद्र अभिषेकीपंडित भीमसेन जोशी छोटा गंधर्वपंडित वसंतराव देशपांडेगानसरस्वती किशोरी आमोणकरमाणिक वर्मा आदी दिग्गज कलाकारांना तबला साथ केली होती शासनाच्या अण्णासाहेब किर्लोस्कर प्रस्काराने आणि प्णे महापालिकेच्या बालगंधर्व प्रस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं हवामान दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वीजागारा आणि जोराच्या वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे तर दक्षिण कोकणमध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि वीजांसह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुलनेत विदर्भात तापमान अधिक आहे

नमस्कार